कोरोना प्रतिबंधक नियमावलीच आगामी काळात काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत दिले गेले पूण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्याबद्दलची माहिती दिली

जास्त लोक आढळन आल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं राव यांनी सांगितलं मंगल कार्यालयं सील करण्याचा इशाराही त्यांनी दिला

याशिवाय शहरातील उद्यानं केवळ सकाळच्या वेळीच खुली राहतील

पिंपरी चिंचवड कोरोना निर्बंध पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेता पालिका प्रशासनाने काही कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे

तसंच शाळा महाविद्यालये खासगी शिकवण्या पुढील आदेश येईपर्यंत बद राहतील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाची संभाव्य दुसरी लाट थोपवण्यासाठी किमान पुण्यातील तरी प्रत्येकाला लस देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं पुणे आणि परिसरातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण आणि चाचणी केंद्र वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

विधानभवन येथील कौन्सिल हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण प्रारूप आराखड्याबाबत बैठक झाली पाण्याची गरज असलेल्या प्रत्येक गावांमध्ये पेयजलाचा नियमित प्रवठा होण्यासाठी आराखड्यातील प्रत्येक उपाययोजनेची वेळेत अंमलबजावणी करावी अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या पाण्याची गरज लक्षात घेता गावनिहाय नियोजन होणं आवश्यक आहे असं खा गिरीष बापट यांनी सांगितलं यावेळी पाणीपुरवठ्याच्या अनुषंगानं विविध बाबींवर चर्चा करण्यात आली स्वामी विवेकानंद पतळा अनावरण पूण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज पुण्यातल्या रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी श्रीकांतानंद यांच्या हस्ते झालं

महाराष्ट्रातील निवडक साहित्यकृतींची यासाठी निवड करण्यात आली आहे

जगदीश कदम संतोष जगताप प्रा

शिवाजीराव देशमुख डॉ श्रीकांत पाटील यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे लवकरच पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं जाईल अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली

हवामान शहर आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क वापरा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार